भारत भतान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग आज भूतानमधल्या रूपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या भूतान दौऱ्यावेळी रूपे कार्डच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती यामुळ भूतानमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय पर्यटकांना तिथल्या एटीएम यंत्रांवर आणि विक्री केंद्रांवर रूपे कार्डचा वापर करणं शक्य होत आहे आता दुसऱ्या टप्प्यात भूतानच्या नागरिकांना भारतातल्या रूपे जाळ्याचा उपयोग करता येणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत दहशतवादाविरोधातल्या लढाईत एकमेकांना पाठींबा देण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीबरोबरच इतर सर्व प्रकारच्या दहशतवादाचा यावेळी निषेध करण्यात आला युरोपमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा भारतानं यावेळी निषेध व्यक्त केला तर युरोपीय महासंघानंही मुंबई पठाणकोट आणि पुलवामासह भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत खेद व्यक्त केला दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली जग कोरोना कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपासून संरक्षण करतानाही लस उपलब्ध नसेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक मायकेल रायन यांनी काल दिला लस म्हणजे जादुई उपाय नसून सर्व देशांना लशीचा आधार न घेताच या संकटाचा सामना करावा लागणार आहे असं रायन यांनी सांगितलं लस बाजारात येण्यास आणखी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला

दिल्लीत अतिदक्षता विभागांमध्ये गेल्या तीन दिवसांत दीडशे खाटा वाढवण्यात आल्या असून येत्या काही दिवसात आणखी सुमारे साडे तीन हजार खाटा वाढवल्या जाणार आहेत दिल्लीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगानं वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे

सोमवारनंतर पुढच्या आदेशापर्यंत रात्रीची संचारबंदी सुरुच राहणार आहे गेल्या काही दिवसात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे

पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करत घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी सतत गोळीबार करत असल्याचा आरोप भारतानं केला आहे आपला भूभाग भारताविरुद्ध कोणत्याही दहशतवादी कारवायांसाठी वापरु न देण्याच्या द्विपक्षीय वचनबद्धतेची भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा आठवण करुन दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल सांगितलं जम्म काश्मीर लष्करप्रमख नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारा एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही असा परखड इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल दिला जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा भागात दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईची प्रशंसा करताना ते बोलत होते सैन्यदल पोलिस आणि निमलष्करी दलांच्या योग्य समन्वयानं ही कारवाई यशस्वी झाल्याचं त्यांनी नमूद केलं दरम्यान जम्मू काश्मीरच्या जनतेनं दहशतवादी कारवायांना जाहीर विरोध करावा असं आवाहन माजी लष्करप्रमुख आणि केंद्रिय मंत्री व्ही

सिंग यांनी केलं आहे

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल याबाबत माहिती दिली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कोरोना संसर्गामुळं बसलेल्या फटक्यातून जागतिक अर्थव्यवस्था सावरत असली तरी अनेक देशांमध्ये संसर्गाचं प्रमाण पुन्हा एकदा वाढत असल्यानं अर्थव्यवस्था मूळ पदावर येण्याचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनं काल सांगितलं जी ट्वेंटी देशांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर नाणेनिधीनं अर्थव्यवस्थेबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे छठ प्जा देशाच्या विविध भागांमध्ये छठ पूजा उत्साहात साजरी केली जात आहे चार दिवसांच्या या उत्सवाची सांगता उद्या उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन होणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छठ पूजेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

मुलांसाठी आनंददायी विश्व निर्माण करण्याच्या हेतूनं बाल हक्कांबाबत आवाज उठवणं मुलांचे अधिकार साजरे करणं आणि त्यासाठी संवाद आणि कृती यावर भर देणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो यंदाच्या बालदिनी हवामान बदल या विषयावर भर देण्यात येणार असल्याचं युनिसेफमधल्या भारतीय प्रतिनिधी डॉ यास्मिन अली हक यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

मृतांमध्ये सहा बालकांचाही समावेश आहे हे सर्व जण एका विवाह समारंभाला हजेरी लावून परतत होते त्यावेळी प्रयागराज लखनौ महामार्गावर त्यांच्या चार चाकी गाडीची ट्रकला जोरात धडक बसून हा अपघात झाला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत अपघातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार